विषाणू संसर्गामुळे उदभवलेल्या सद्यस्थितीबाबत सरकार सतर्क आहे असं त्यांनी ट्वि र संदेशात म्ह लं आहे येत्या काळात क्णीही केंद्रीयमंत्री परदेशात जाणार नाही असं सांगून अत्यावश्यक नसल्यास परदेश प्रवास ाळावा अशी कळकळीची विनंती त्यांनी देशवासीयांनाही केली आहे गर्दीच्या ठिकाणी जाणं शाळावं तसच मोठ्या प्रमाणावर एकत्रित जमणं शाळून आपण स्रक्षित राह शकतो असही त्यांनी सांगितलं परदेशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामकारक आरोग्यविषयक स्विधा उपलब्ध करून देण्यापर्यंत सरकारनं कोरोनाचा म्काबला करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत असंही मोदी यांनी स्पष् केलं

केंद्रीय आरोग्य विभागाचे संय्क्त सचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली कोरोनाचा पै लाव आ ोक्यात आणण्यासाठी सरकारनं अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत असं ते म्हणाले

इ लीतून काल आणलेल्या तिघाजणांना मणेसरच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे असं ते म्हणाले

उष्ण तापमानात कोरोना विषाण् तग धरू शकत नाही हा लोकांमध्ये असलेला समज याबाबत प्रेसं संशोधन अदयाप झालेलं नसल्यामुळे सध्यातरी गैरसमजच आहे असं त्यांनी स्पष् केलं इराण मधल्या दीडशे ते तीनशे भारतीयांना अद्याप भारतात आणायचं असून दोन प्प्यात हे काम पूर्ण होईल असं नागरी हवाई वाहतूक विभागाच्या संयुक्त सचिव रुबीना अली यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बातमीदारांना सांगितलं

कोरोना विषाणू वर स्वतंत्रपणे संशोधन करणं शक्य होत असून कोरोना विषाणू प्रतिबंधक लस विकसित व्हायला साधारण दोन वर्ष लागतील अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे मुख्य वैज्ञानिक डॉक्पर रमण गंगाखेडकर यांनी दिली

नवी दिल्ली इथं आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अतिरिक्त सचिव दाम् रवी म्हणाले की जनतेनं घाबरुन जाऊ नये मात्र केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच प्रवास करावा आयपीएल आणि इतर क्रीडा स्पर्धावरच्या प्रश्नाला उतर देताना ते म्हणाले की या घडीला तरी आयोजकांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन स्पर्धा किंवा सामने शाळावेत

म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला सध्या परीक्षा चालू नसतील अशा शाळा आणि महाविद्यालयंही या महिनाअखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं

त्याचबरोबर राष्ट्रपती भवन वस्तूसंग्रहालयाचं संकुलही बंद ठेवण्यात येणार असून जनतेसाठी इतर समारंभही बंद राहणार आहेत

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मालदीवला भारत सहाय्य करत आहे मालदीवच्या आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी उद्या भारतीय आरोग्य तज्ञांचं पथक माले इथं पोहोचणार असल्याचं मालेच्या भारतीय उच्चाय्क्तालयानं म्ह लं आहे या पथकात भूलतज्ञ श्वसनविकार तज्ञ तसंच प्रयोगशाळेतल्या तत्रज्ञांचा समावेश आहे

देशातल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांसाठी घरातच वेगळी व्यवस्था करण्याबाबत आरोग्य मंत्रालयानं काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत प्रवासाम्ळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना स्योग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचं विलगीकरण अनिवार्य असून स्वतंत्र शौचालय तसचं वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावं या खोलीत कुपुंबातल्या दूसऱ्या सदस्याला राहावं लागल्यास किमान एक मि रचं अंतर राखावं बाधित रूग्णानं ज्येष्ठ नागरिक गरोदर स्ट्रिया लहान म्लं यांच्याशी संपर्क ठेऊ नये तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नये अशा व्यक्तीनं आपले हात वारंवार साबण आणि पाण्यानं धूवावेत तसचं अल्कोहोल य्क्त सॅनिशायझर वापरावेत अशा व्यक्तीनं सर्जिकल मास्क वापरावेत आणि दर सहा ते आठ तासांनी ते नष्प करावेत

त्यामुळे ब्रि न वगळता इतर य्रोपीय देशातल्या नागरिकांना अमेरिकेला जाता येणार नाही

एकाच दिवसात झालेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे

लोकसभेनं या विधेयकाला आधीच मंज्री दिली आहे या विधेयकाम्ळं कंपनीच्या आधीच्या प्रवर्तकांवर असलेले ग्न्हे कंपनी विकत घेणाऱ्या नव्या खरेदीदारांवर दाखल केले जाणार नाहीत बदलत्या काळान्सार आपण निर्णय घेत असून आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी हे सरकार कथिबद्ध असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकावरील चर्चेच्यावेळी बोलताना सांगितलं

यामुळे खाणकाम क्षेत्राचा अनुभव नसलेल्या कंपन्यांनाही आता खाणींच्या लिलावात सहभागी होता येणार आहे या विधेयकाम्ळे कोळसा खाणींचं वितरण केल्यानंतर त्या कार्यान्वित व्हायला लागणारा वेळ कमी होईल असं खाणकाम मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उतर देताना सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या किमान शासन कमाल राज्यकारभार या धोरणाचा त्यांनी यावेळी प्नरुच्चार केला

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधल्या तीन एकदिवसीय क्रिके सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पावसामळे रदद झाला हिमाचल प्रदेशात धर्मशाळा इथल्या मैदानात द्पारी दीड वाजता सामना स्रु होणार होता

अमेरिकन डॉलर्सची जगभरातली बाजार उपलब्धता लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांच्या कालावधीसाठी परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी विक्री जाहीर केली आहे त्यान्सार सोमवारी रिझर्व्ह बँकेतो दोन अब्ज मूल्याच्या अमेरिकन डॉलर्सचे विक्री व्यवहार करण्यात येणार आहेत